लोकसभेत आज एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली गेल्या सरकारनं स्वतःच्या जाहिरातीवर मोठा खर्च केल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय यांनी आज नाशिकमधे बोलताना केला नव्या मंत्रिमंडळातील खाते वाटपासंदर्भात सर्व निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार असल्याची माहितीही राऊत यांनी यावेळी दिली राज्यातील विविध पक्षांचे नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा त्यांनी केला भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्ष सोडून इतर पक्षात जाणार नाहीत त्या कायम भाजपातच राहतील असं आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतल्या वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टनंतर त्या शिवसेनेत जाणार किंवा त्या वेगळा पक्ष काढणार अशा आशयाचं वृत्त सामाजिक माध्यमं आणि वर्तमानपत्रात गेल्या दोन दिवसांपासून येत आहे पण या अफवा असल्याचं पाटील म्हणाले पंकजा मुंडे केवळ ज्येष्ठ नेते गोपानाथ मुंडे यांची कन्या म्हणून राजकारणात आलेल्या आहेत असं नाही तर त्या पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष तसंच आमदारही होत्या मेहनतीनं त्यांनी हे स्थान मिळवलं आहे यासंदर्भात आपण व्यक्तिशः पंकजा यांच्याशी बोललो असून त्या पक्ष सोडणार नसल्याचं भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी या पत्रकारपरिषदेत स्पष्ट केलं पीपल्स गुर्रिल्ला आर्मीच्या आजपासून सुरु झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पुरसलगोंदी धिले पोलिस पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची हत्या केली आहे सशस्त्र नक्षलवाद्यांनी काल रात्री पोलिस पाटील मासू पुंगाटी आणि कार्यकर्ते ऋषी मेश्राम या दोघांना पुरसलगोंदी गावातून बाहेर नेऊन त्यांची हत्या केली आज सकाळी पुरसलगोंदी आलेंगा रस्त्यावर त्यांचे मृतदेह आढळले पुरसलगोंदीनजीकच्या सुरजागड पहाडावर एका कंपनीचं लोहखनिज उत्खननाचं काम सुरु आहे मध्यंतरी हे काम बंद होते परंतु आता पुन्हा काम सुरु झालं असून नक्षलवाद्यांचा त्याला विरोध आहे पोलिस पाटील पुंगाटी आणि राष्ट्रवादी काँप्रेसचे कार्यकर्ते मेश्राम यांनी या उत्खननाला समर्थन दर्शवलं होतं त्यामुळे त्यांची हत्या झाल्याची चर्चा असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पचीही नक्षलवाद्यांनी नासधूस केली आहे या ठिकाणी वनविभागानं अनेक हत्ती पाळले असून पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात नक्षलवाद्यांनी तिथं नासधूस केल्यानं पर्यटक भयभीत झाले असून आलापल्ली भामरागड मार्गावर झाडे आडवी टाकून रस्ताही अडवण्यात आला होता केंद्र सरकारनं आज इंद्रधनुष या लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली

याशिवाय काही ठराविक क्षेत्रांमध्ये जपानी मेंदूज्वर आणि फ्ल्यू या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे

अमरावती जिल्ह्यात इंद्रधनूष मोहीमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी संबंधितांना सूचना दिल्या तर अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त संजय निपाने यांनी अंमलबजावणीच्या तयारीचा आढावा घेतला असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

निकाल वेळेत लागावेत यासाठी सर्वच अभ्यासक्रमांचे नियोजनपूर्वक मूल्यांकन सुरु झालं आहे

अहमदनगर शहरातल्या भिंगार कटक मंडळ परिसरला खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी काल भेट देऊन नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या कटक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही त्यांनी बैठक घेतली